परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा

सर्वाधिक रुग्ण बरे झालेल्या देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे

केंद्र सरकारनं चाचणी उपचार मागोवा या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

जयशंकर यांनी आज टोकियो इथं जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली उत्पादन कौशल्य पायाभूत सुविधा माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्य करण्यावर यावेळी चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे जपान आणि भारत यांच्यातील सहकार्य कोविड नंतरच्या परिस्थितीत मोठा बदल घडवू शकेल तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील स्थैर्य सुरक्षा आणि समृद्धी वास्तवात आणण्यातही साह्यकारी ठरेल असं जयशंकर यांनी म्हटलं आहे

यामुळे केंद्राच्या या पी एल आय योजनेला जागतिक स्तरावर ही मोठ यश मिळत असल्याची भावना केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केली

त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जलद कृती दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबतच्या आव्हानांना हे दल सामोरं जातं या दलानं मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेल्या कामाचा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत केलेल्या कामाचा देशाला अभिमान आहे असं गृहमंत्र्यांनी ट्विटरवरुन पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे तामिळनाड् तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षानं पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एडापड्डी पळणीस्वामी यांची मुख्यमंत्री पदासाठीची उमेदवारी जाहीर केली आहे पक्षाचे समन्वयक ओ पन्नीरसेल्वम यांनी आज चेन्नई इथं याबाबतची घोषणा केली यामुळे गेले काही दिवस मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरुन पक्षात सुरू असलेला वाद सध्या मिटला आहे

सुकाणू समिती नेमण्याची मागणी पन्नीरसेल्वम यांनी केली होती

ऑस्ट्रेलियामध्ये ही नकारात्मक भावना वेगानं वाढत असल्याचं सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे त्यापाठोपाठ ब्रिटन जर्मनी आणि अमेरिकेचा क्रमांक आहे

चीनचे आपल्या शेजारच्या देशांसोबत तसंच अन्य देशांबरोबरही व्यापार आणि अन्य राजनैतिक मुद्द्यांवरुन सध्या वाद सुरू आहेत

चीनबाबत नकाराची भावना वाढण्यामागे सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती हेही एक कारण असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे एच वन व्हिसा अमेरिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने परदेशी नोकरदार नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या एचवन बी व्हिसा वरील निर्बंध जास्त कडक केले आहेत अमेरिकन नागरिकांची रोजगार सुरक्षितता आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प प्रशासनाने म्हंटल आहे याचा मोठा फटका भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि या क्षेत्रातील भारतीय तरुणांना बसणार असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे शाहीनबाग शाहीनबागसारखी सार्वजनिक ठिकाणं आंदोलनासाठी अडकावून ठेवणं स्वीकाराई नाही आणि अनिश्वित काळासाठी अशी जागा वापरता येणार नाही असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं दिल्ली पोलिसांनी रस्ता मोकळा करण्यासाठी वेळीच कारवाई करायला हवी होती असं न्यायालयानं म्हटलं आहे यासंदर्भातल्या एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाहीनबाग परिसरातला रस्ता आंदोलकांनी कित्येक दिवस अडवून ठेवला होता हाथरस हाथरस अत्याचार प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार कोणत्याही प्रकारची चौकशीसाठी तयार आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशीही करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी काल राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात केली सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली सीबीआयने चौकशी केल्यास त्यासाठी ही राज्य सरकार तयार असल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे

शेअर निर्देशांक जागतिक शेअर बाजारातील नकारात्मक वातावरणाचा आज मुंबई शेअर बाजारावर दिसून आला

आज उपांत्यपूर्व सामन्यात जोकोविच विरुद्ध पी करेनो बुसटा आणि ए रूबलेव विरुद्ध एस सीटसीपास यांच्यात लढत होणार आहे